जल संरक्षणासाठी एक व्यापक जन आंदोलन उभारण्याची गरज असून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचा संकल्प करायचं आवाहन त्यांनी यावेळी केलं चित्रपट क्रीडा कथा कीर्तन क्षेत्रांतल्या धुरीणांनी प्रसार माध्यमांनी आपापल्या परीनं या क्षेत्रात नेतृत्त्व करण्याचं आवाहनही त्यांनी केलं हॅशटॅग जनशक्ती फॉर जलशक्ती याचा उपयोग करून प्रत्येकानं आपलं या विषयीचं मत माहिती आणि सूचना समाज माध्यमांवर शेअर कराव्यात असंही ते म्हणाले गेल्या लोकसभा निवडणुकीत एकसष्ट कोटी लोकांनी मतदान केलं जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीची ही आजवरच्या तिहासातली सर्वात मोठी निवडणूक होती हे सांगतानाच लाखो शिक्षक अधिकारी कर्मचारी आणि सुरक्षा दलांनी दिवस रात्र परिश्रम केल्यामुळेच निवडणुका पार पडू शकल्या असंही त्यांनी आवर्जून नमूद केलं

बुके नाही तर बुक या आपल्या आग्रहाचा पुनरुच्चार करतानाच मोदी यांनी प्रेमचंद यांच्या कथांमधल्याल काही भावलेल्या प्रसंगांचा उल्लेख केलाच शिवाय वाचनसंस्कृती वाढवण्यात मोलाची भर घालणाऱ्या केरळमधल्या अक्षरा ग्रंथालयाचं गुजरातमध्ये राबवलेल्या वांचे गुजरात मोहिमेचं उदाहरणही प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिलं राष्ट्रप्रमुख नेत्याच्या जनसामान्यांशी थेट संवादाचं मन की बात हे जगातलं एकमेव उदाहरण असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे पुण्याच्या आनंदनगर वसाहतीतल्या रहिवाशांवरोबर मन की बात ऐकल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रीया दिली स्वच्छ भारत प्रमाणे जल संवर्धन ही लोकचळवळ बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पेट्रोल डिझेलचे दर सलग चौथ्या दिवशी चढेच राहीले

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज बर्मीगहॅम क्रं भारताचा सामना यजमान उलंडशी होत आहे उलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे आजचा सामना भारतानं जिंकला तर भारताचं उपांत्य फेरीतलं स्थान निश्वित होईल तर िलंडचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात येईल

काल झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा तर पाकिस्ताननं अफगाणिस्तानचा पराभव केला सर्व खेळाडूंच्या आहार भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजेजू यांनी केली आहे याचा लाभ भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या विविध केंद्रावर प्रशिक्षण घेत असलेल्या बारा हजार पाचशे खेळाडुंना होणार आहे

हिंगोली ते वाशिम रेल्वे मार्गावर कनेरगावच्या पैनगंगा नदीवरच्या पुलाजवळ रुळाखालची पट्टी तुटल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीला आला ही बाब लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून या मार्गावर धावणारी अकोला पूर्णा रेल्वे लाल झेंडा दाखवून थांबवल्यानं मोठा अनर्थ टळला पट्टी बदलण्याचं काम केल्यानंतर एक तासानं ही गाडी मार्गस्थ झाली गेल्या दोन दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील्या भंडारदरा परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे

काल रात्रीपासून औरंगाबादसह मराठवाङ्यात रिमझिम पाऊस सुरूच आहे सर्वदूर झालेल्या या पावसानं मराठवाङ्यातल्या जवळपास प्रत्येक तालुक्यात तुरळक हजेरी लावली